प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमात देशवासीयांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते ही मोहीम तरुणवर्गाला विज्ञानात काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची शक्ती आणि उर्मी देईल असं ते म्हणाले

भारतीय वैज्ञानिकांनी यंदाच्या मार्चमध्येच तीन उपग्रहांचं प्रक्षेपण केलं

जम्मू कश्मीरमधल्या नागरिकांना उत्तम प्रशासन हवं आहे त्यांच्या प्रगतीत जे बाधा आणू इच्छितात त्यांना कधीच यश मिळणार नाही तिथल्या नागरिकांनी पुन्हा गावाकडे या योजनेत मोठ्या संख्येनं सहभाग घेतला असून बंदुकीच्या गोळ्या आणि तोफगोळ्यांपेक्षा विकासाची ताकद कित्येक पटींनी मोठी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे कश्मीरच्या नागरिकांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात येण्याची इच्छा आहे या पार्श्वभूमीवर अगदी दोन्ही बाजूनी गोळीबार होतं असलेल्या सीमेवरच्या गावांपर्यंत अधिकारी जात असून सरकारी योजनांची माहिती देत आहेत

तरुण मुलं मुली यात सहभागी होऊ शकतात स्पर्धेत सहभागी होणा या विद्यार्थ्यांना अंतराळामधील घ्रडामोडी जाणून घेण्याची संधी मिळेल जे विद्यार्थी प्रश्नमंजुषा स्पर्धेत चांगली कामगिरी करतील त्यांना श्रीहरीकोटा इथं जाऊन चांदयान मोहीम पहाण्याची संधी मिळेल असं त्यांनी सांगितलं देशाच्या विविध भागांमध्ये निर्माण झालेल्या प्रस्थितीबाबत प्रधानमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली प्रखस्त भागात सरकारकडून मदत आणि बचावकार्य सुरू असल्याचंही त्यांनी सांगितल मन की बातमध्ये गेल्यावेळी जल संरक्षणाबाबत सांगण्यात आले नागरिकांनीही आपल्या विभागातल्या जलसमस्या सरकारच्या मन की बात या कार्यक्रमात मांडाव्यात असं आवाहनही त्यांनी केलं काँप्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंदीय मंत्री जयपाल रेङ्डी यांचं काल रात्री हैदराबाद इथं दीर्घ आजारानं निधन झालं

रेङ्डी यांनी केंद्रात माहिती आणि प्रसारणमंत्री नगरविकास पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा विविध विभागांच मंत्रीपद भूषवलं होतं राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी रेड्डी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे ते विचारवंत राजकारणी आणि उत्कृष्ट संसदपटू होते असं त्यांनी म्हटलंय रेड्डी यांना जनसेवेचा प्रदीर्घ अनुभव होता या दुःखद प्रसंगी आपण त्यांचे कुटूंबिय आणि हितचितकांसोबत आहोत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक संदेशात म्हटलं आहे काँप्रेस नेते राहूल गांधी यांनीही जयपाल रेड्डी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे

नक्षलवाद्यांनी जाहीर केलेल्या शहीद सप्ताहाला आजपासून प्रारंभ झाल्यानं पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यातल्या पोलिस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे

या सप्ताहात नक्षलवादी विविध चकमकीत ठार झालेल्या आपल्या सहका यांना आदरांजली वाहतात या काळात हिंसक कारवाया होण्याची शक्यता असल्यानं पोलिसांनी हाय अस्टिर्ट जारी केला असून सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे

विद्यार्थिनींना मोबाईलवर अश्निल चित्रफित दाखवून विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून गडचिरोलीच्या कुरखेडा पंचायत समितींतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या एका प्राथमिक शिक्षकाला पोक्सो कायद्याखाली अटक झाली आहे गेल्या शैक्षणिक सत्रात वर्गात शिकविताना त्यानं अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या होत्या

त्याला न्यायालयीन कोठडी सूनावण्यात आली ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर इथं पवई चौकात एका इमारतीचा स्लाधिकोसळून चार वर्षाच्या मुलाचा मुत्यू झाला